देशात नवीन उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून अनुकूल वातावरण निर्मितीसाठी पावलं उचलली जात असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारच्या नवीन योजना आणि कार्यक्रमांम्रळं देशाच्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन दिसून येत असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अन्ग्रप्रिया पटेल यांचं प्रतिपादन

राज्यात शिक्षक भरतीसाठी यापुढं पवित्र या पोर्टलचा वापर करण्यात येणार

राज्यातील आजीमाजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचं माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य देशात नवीन उदयोजकांना प्रोत्साहोत करण्यासाठो स्टाट अपच्या माध्यमातून अन्कूल वातावरण र्मिमाण करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत असं कद्रीय वार्ाणज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी काल नवी र्दल्लोत एका कायक्रमात सांगगतलं र्णनयमांचं सुलभीकरण करणं तसंच उदयोग सुरु करण्यासाठां भांडवल उपलब्ध करण्यासारखे उपाय हाती घेण्यात आले आहेत

प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतगत आणखी आठ राज्यांमधे शंभर टक्के घरांत वीज पोहोचलां आहे

जीडीपी अथात सकल राष्ट्रीय उत्पन्न र्मनश्चित करण्याची र्नावन पद्धत र्आधक र्यावस्तृत असून हो पद्धत भारतीय अथव्यवस्थेचं योग्य प्रार्ताबंब दशवते असं कद्रीय अथमंत्री अरुण जेटलों यांनी आज स्पष्ट केलं सी एस ओ अथात कद्रीय सांख्यिकां कायालय हो एक र्विश्वासाह संस्था असून कद्रीय अथ र्वभागाचा या संस्थेत काहोहो हस्तक्षेप नाहो असं त्यांनी सांगगतलं सी एस ओ नं न्कत्याच जाहीर केलेल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या नव्या मार्ाहतीच्या र्विश्वासाहतेवर काँग्रेसनं प्रश्नाचन्हं उपस्थित केल्याच्या पाश्वभूमीवर जेटलां यांनी हा खुलासा केला कद्र सरकारच्या नवीन योजना आाण कायक्रमांम्ळं देशाच्या आरोग्य क्षेत्रात र्पारवतन र्मादसून येत असल्याचं कद्रीय आरोग्य राज्यमंत्री अन्प्रिया पटेल यांनी म्हटलं आहे नवी र्दिल्लीत काल पंधराव्या भारतीय आरोग्य र्शिखर संमेलनात त्या बोलत होत्या

सव नार्गारकांना आरोग्य स्रावधा उपलब्ध करुन देण्यास सरकार कटोबद्ध असल्याचं कद्रीय आरोग्य राज्य मंत्री पटेल यांनी नमूद केलं कद्र शासनाच्या महत्वकांक्षी भिशन इंद्रधन्ष्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी ध्वळे जिल्ह्यात केलों जात आहे जी नवजात तसंच दोन वषा पयतची बालकं र्आाण गरोदर माता या र्ानर्यामत लसीकरणापासून वंचीत रार्ाहलो त्यांचा शोध घेवून त्यांना आवश्यक त्या लसी देण्याचं काम र्मिशन इंद्रधनुष्य अंतगत केलं जात आहे ध्रळे शहरात अश्या प्रकारे लसीकरणा पासून वर्वांचत रााहलेल्या बालकाची आई सीमाबाई जाधव यांनी र्ममशन इंद्रधन्ष्य योजनेचा लाभ घेत आपल्या मुलाला लस र्दिलो

तर आमच्याकडे आरोग्य विभागाचे आशा वर्कर चौकशीसाठी आल्या

या शिबीरात आमचेसारखे अनेक मुलं आणि गरोदर महिला लस डोस घेण्यासाठी आलेले होते इंद्रधन्रष्य मिशनमुळं लसीकरणात स्रुटलेले बालक आणि गरोदर महिलांना सरकारकडून लस दिल्या जाते याचे आम्हाला लाभ झाला याबद्दल सरकारचे आभार राज्य शासनामाफत यापुढे शशक्षक भरतीसाठी र्पावत्र या पोटलचा वापर करण्यात येणार आहे ऑनलाईर्नारत्या पारदशक पद्धतीनं शिक्षकभरती होणार असल्यानं शिक्षणाच्या दजातहां वाढ होणार असल्याचं र्शिक्षणमंत्री र्वनोद तावडे यांनी आज र्वधानसभेत सांगगतलं राज्यातील प्रार्थामक माध्यामक आर्गण उच्च माध्यामक शाळांमधील शिक्षकांच्या र्भनयमबाह्य र्भनय्कत्यांची मान्यता रद्द करण्याच्या अन्षंगानं सदस्य र्मादलीप वळसे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला त्यास उत्तर देताना श्री तावडे बोलत होते

या प्रणातीलअंतगत शिक्षकभरती प्रक्रियेत राज्य शासन उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार शाळांकडे शिफारस करेल राज्य शासनाकडून र्परक्त जागांच्या प्रमाणात शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन र्मनय्क्तीचे र्अाधकार शाळांना असणार आहेत त्यामुळे ग्रणवत्तापूण शिक्षक र्भिळणार असल्यानं शिक्षणाचा दजा वाढण्यास मदत होणार आहे दरम्यान शाळांच्या पटपडताळणी मोोहमेमध्ये बोगस पटसंख्या दाखवून गैरप्रकार केलेल्या शाळांवर येत्या दोन र्माहन्यात ग्रन्हे दाखल करण्यात येतील आता राज्यातील शाळांमध्ये सरल प्रणालां सव विदयाथ्याची मार्गाहती आधार क्रमांकाशी जोडणी करुन भरण्यात येत आहे त्यामुळे बोगस पट दार्खावण्यास आता वाव र्राहलेला नाही असं शशक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज र्वावधानसभेत सांगगतलं र्यावधीमंडळाच्या र्ाहवाळी र्आधवेशनाच्या आजच्या शेवटच्या र्ादवशी र्वधानसभेत मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंदभात र्ववशेष अर्धधवेशन बोलवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे या आरक्षणासंदभात कारवाई पूण करुन प्रढच्या अर्धिवेशनात कृती अहवाल मांडला जाईल तसंच आर्ादवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगगतलं मुस्लिम आरक्षणासंदभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी घटनेनं धमावरचं आरक्षण र्दिलं नसल्याचं स्पष्ट केलं म्रस्लिम धमातल्या ज्या जाती आरक्षणाच्या र्ानकषात बसतात त्यांना आरक्षण देण्यासंदभात प्रक्रिया सुरु करता येईल असं ते म्हणाले मात्र यासाठी मागासवर्गाय आयोगाकडे शिफारस करावी लागणार असल्याचं त्यांनी नम्द केलं मराठा आंदोलन आर्माण भभमा कोरेगाव हिंसाचारातले अनेक गुन्हे मागं घेतल्याची मार्ाहती म्रख्यमंत्र्यांनी र्दिलों

शेतकरी आत्महत्या रोखण्यासंदभात उपाययोजना केल्या जात असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या क्टंबीयांचं प्नवसन केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगतलं

काँग्रेसचे हषवधन सपकाळ र्आण अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी उमेदवारी अज मागं घेतल्यानं र्विजय और्टो यांची र्बिर्नावरोध र्निवड झाल्याचं अध्यक्ष हरोभाऊ बागडे यांनी सांगतलं

सदस्य सतेज उफ बंटो पाटोल यांनी या संदभात लक्षवेधी उपस्थित केलो होती या प्रश्नांच्या संदभाने उपस्थित झालेल्या चचत उपस्थित झालेल्या प्रश्नांना ग्रार्मावकास मंत्री पंकजा मुंडे नगर्रावकास राज्यमंत्री डॉ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन आज हनुमाननगर इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात येत आहे या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या हस्ते होत आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्यानं उपस्थित राहतील उपराजधानीला सांस्कृतिक पर्यटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित कालिदास सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात झाला रसिक आणि कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून नाते जोडणाऱ्या या महोत्सवाचा समारोप डॉ संगीता शंकर यांच्या व्हायोलिनवादन आणि बेगम परवीन स्रलताना यांच्या सादरीकरणानं झाला महार्पालका नवडण्कोच्या पाश्वभ्र्ममवर राज्य उत्पादन श्ल्क विभागाच्या पथकानं ध्रळे शहरातील र्पचतोड यशवंत नगर तसंच ध्रळे ताल्रक्यातील हरण्यामाळ आर्णा गावात ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं हातभट्टी दारू बर्नावण्याचे अड्डे उदध्वस्त केले यासाठां मनपाकडून दोन ड्रोन कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत धुळे शहरात ड्रोनद्वारे र्चित्रीकरण करुन प्रथमच अशी कारवाई झालो र्ओाडशा राज्यात भूवनेश्वर इथं सुरु असलेल्या प्रुषांच्या र्विश्वचषक हॉको स्पधत आज ऑस्ट्रोलया र्विरुद्ध आयलड आर्गण इंग्लंडर्डावरुद्ध चीन असे ब गटाचे दोन सामने होणार आहेत

भारताचा कगटातला दुसरा सामना येत्या र्राववारां बेल्जियर्मावरुद्ध होणार आहे